जिकच्या पाच प्रांतामध्ये प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं जारी केली मार्गदर्शक सूचना

यावेळी औषध वस्त्रउद्योग रसायनवाहन रंग तसंच दूरसंचार क्षेत्रातल्या कपन्यांच्या प्रतिनिधींनी आपल्या समस्या मांडल्या असं त्यांनी सांगितलं नवी दिल्ली श्विं झालेल्या वार्ताहरांच्या बैठकीत त्या बोलत होत्या रसायनं औषधं आणि सौर उपकरणांसाठी आवश्यक कच्चा माल चीनकडून येण्यात अडथळे येत असं उद्योजकांनी यावेळी सांगितलं संबंधित विभागाच्या सचिवांशी उद्या चर्चा करून या सगळ्या समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढू असं आश्वासन सीतारामन यांनी उद्योजकांना दिलं

या सर्वांना वुहान श्र्विन या छावणीत आणण्यात आलं होत कोरोना विषाणुच्या संसर्गाच्या शक्यतेसाठी केलेल्या चाचणीत या सर्वाचे रक्ताचे नमुने निर्दोष आढळले आहेत मालदीवच्या सात नागरिकांना काल घरी पाठवलं

चीनहून परतलेल्या आणि मानेसरच्या लष्करी छावणी कक्षात उपचारांसाठी दाखल असलेल्या भारतीयांना आज घरी पाठवण्यात आलं

या सर्वांना भारतीय सरकारनं चीनमधल्या वुहान ध्रून आणून लष्करी छावणीत दाखल केलं होतं जपानमध्ये योकोहामा बंदरात उभ्या असलेल्या डायमंड प्रिन्सेस या जहाजावर असलेल्या प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची कोरोना विषाणु संसर्गासाठी तपासणी झाली होती

विषाणूंसाठीच्या चाचणीत निर्दोष नमुने आढळलेल्यांना प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जहाजावरुन सोडण्यात येईल असं जपानच्या आरोग्यमंत्रालयानं स्पष्ट केलं

या आरोपपत्रात पोलिसांनी शर्जील भाम याच्यावर हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा ठपका ठेवला आहे मात्र कोणत्याही विद्यार्थावर आरोप ठेवलेला नाही

सिंधुदूर्ग जिल्ह्यात आज झालेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते नागरिकत्व सुधारणा कायदा राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी हे तिन्ही वेगळे विषय आहेत

उत्तर प्रदेशाचे अर्थमंत्री सुरेश खन्ना यांनी आज विधानसभेत राज्याच्या अर्थसंकल्प मांडला हा अर्थसंकल्प राज्याचा आजवरचा सर्वात मोठा अर्थसंकल्प आहे

ओदीशा केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरु आय

देशभरातल्या विद्यार्थ्यांना क्यूसेझाठी ऑनलाईन नोंदणी करुन या अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठात प्रवेश घेता येईल असं त्यांनी स्पष्ट केलं

मात्र निनेवेह सल्लाहुद्दिन दियाला अन्बर आणि किर्कुक ह्या पाच परगण्यांमधलं वातावरण अजूनही तणावपूर्ण असल्यानं या ठिकाणी जाण ळावं असं आरा दिला आहे वर्क परमि आणि योग्य व्हिसा असलेल्यांनी ज्ञाकमध्ये कामावर परतायला हरकत नाही मात्र त्याआधी त्यांनी बगदाद किंवा भारतातल्या वकिलातीशी संपर्क करावा असंही मंत्रालयानं म्हालिं आहे

जनुकीय सुधारणा आणि उत्पादन खर्च कमी करुन दूध उत्पादन वाढवण्यावर सरकार सातत्यानं भर देत आहे अशी माहितीही विभागानं दिली आहे भाजपानं विधीमंडळ पक्षनेता निवडीच्या प्रक्रियेसाठी निरिक्षकांची नेमणूक केली आहे दिल्ली विधानसभेसाठी सरचि गीस सरोज पांडे तर झारखंड विधासभेसाठी सरचि गीस पी मुरलीधर राव यांची नावं पक्षानं निरिक्षक म्हणून निश्चित केली आहेत पक्षाचे अध्यक्ष जे पी

तामिळनाडूतल्या रामेश्वरम जवळच्या धनकोष्टी क्वें दीपस्तंभ पायाभरणी कार्यक्रमात केंद्रीय जलवाहतूक मंत्री मनसुखलाल मांडवीया यांनी हि माहिती दिली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरुन प्रसारित होणा या मन की बात या कार्यक्रमात आपले विचार जनतेपुढं मांडणार आहेत

त्यात कोणते मुद्दे घ्यावेत याबाबत लोकांनी आपलं मत कळवावीत असं आवाहन मोदी यांनी केलं आहे

नमो ए प किंवा माय गव्हद्वारेही आपली मतं कळवता येतील

किरगिझीस्तानच्या अझत सालिदिनोव्ह त्याच्याशी त्याची अंतिम फेरीत गाठ पडेल

कांस्य पदकासाठी तो आता दक्षिण कोरियाच्या दोंगयोक वोन विरुद्ध लढेल भारताचे मेहरसिंग साजन आणि सचिन राणा हे तिर मल्ल मात्र वेगवेगळ्या वजनी गामध्ये पराभूत झाले

गेल्या रविवारपासून श्वसनाच्या तक्रारींमुळे कराचीतल्या केमारी परिसरातले अनेक नागिरक रुग्णालयात दाखल होऊ लागल्यानंतर हा प्रकार उघडकीला आल्याचं रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं